भारतीय उपखंडातले काही नेते चिथावणीखोर वक्तव्य करुन भारताविरुद्ध हिंसेला उत्तेजन देत आहेत हे शांततेच्या दृष्टीनं चांगलं नाही असं मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितलं या चर्चेत मोदी यांनी दहशत आणि हिंसाचार मुक्त वातावरण तयार करण्यावर तसंच सीमापार दहशतवादाला आळा घालण्यावर भर दिला गेल्या काही दिवसात पाकिस्तानचे प्रधानमंत्री मुरान खान यांनी केलेल्या भडक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि ट्रम्प यांच्यातली ही चर्चा महत्वाची मानली जात आहे या भागात शांतता कायम राखण्याच्या दृष्टीनं भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव कमी होणं महत्त्वाचं आहे असं मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितलं मुंबई आणि परिसरातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विविध प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंजूरी दिली आहे

एमएमएमआरडीए या प्रकल्पांची उभारणी करणार असून दोन हजार सव्वीस सालापर्यंत ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे यामध्ये गायमुख शिवाजी चौक मार्ग कल्याण ते तळोजा उन्नत मार्ग आणि वडाळा सीएसटी मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधे काम करणा या सर्व कर्मचा यांसाठी निवृत्तीचं वय आता साठ वर्षच राहणार आहे

हा भेदभाव दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं काल जारी केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल काही संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या त्यात उपाध्यक्षपदी डॉ सुभाष भामरे प्रवीण पोटे पाटील किरीट सोमय्या योगेश गोगावले आणि अशोक कांडलकर यांची नियुक्ती केली आहे ज्येष्ठ संगीतकार महमद जहूर हश्मी उर्फ खय्याम यांचं काल रात्री मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

कभी कभी उमराव जान त्रिशूल नूरी शोला और शबनम ियादी अनेक चित्रपटांमधली त्यांनी बांधलेली गाणी लोकप्रिय आहेत संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार तसंच पद्मभूषण हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मानही त्यांना मिळाला होता त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस गायिका लता मंगेशकर तसंच त्रिरांनी दुःख व्यक्त केलं आहे